लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातलं मतदान सुरू

विदर्भात उष्णतेची लाट कायम पण पारा किंचित घसरला विदर्भ मराठवाड्यात पावसाचीही शक्यता मतदान लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली

प्रचार लोकसभेसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं वेग घेतला आहे

भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि कॉप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं लक्ष सध्या या मतदारसंघातल्या प्रचारावर केंद्रित केलं आहे अपाचे बोईग कंपनीनं काल पहिलं अपाचे हेलीकॉप्टर अमेरिकेतल्या मेसा धिल्या कंपनीच्या तळावर भारतीय हवाईदलाच्या सुपूर्द केलं एअरमार्शल बुटोला यांनी हे हेलीकॉप्टर स्वीकारलं

अशा आरक्षणामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही तसंच तो गुणवत्तेच्या तत्वाच्या विरूद्वही नाही असं मत न्यायमुर्ती उदय लळित आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी दिलेल्या निकालात नोंदवलं

धुळे बूलडाणा आणि जळगाव जिल्ह्यातल्या स्थितीचा आढावा त्यांनी काल ऑडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला त्यावेळी ही मंजुरी दिली रोजगार हमीची कामं तातडीनं सुरू करा असे निर्देश फडणविस यांनी शुक्रवारच्या अशाच आढावा बैठकीत जिल्हाधिकार्यांना दिले होते

त्याबाबतचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

त्यामुळे संबंधिताची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे

या दशावतारी नाटकांच्या स्पर्धेच्या निमित्तानं ओरोसकरांना सांस्कृतिक मेजवानीच मिळाली स्पर्धेत कवठी इथल्या बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळानं सादर केलेल्या देव दीनाघरी धावला या नाटकाला पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकानं गौरवण्यात आलं शुक्रवारी सायंकाळी उशिरा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा झाला द्वितीय क्रमांक महापुरूष दशावतारी नाट्य मंडळ सावंतवाडी यांच्या काळुबाईच्या नावान चांगभल या नाटकाला तर तृतीय क्रमांक सिध्देश्वर दशावतारी नाट्य मंडळ दोडामार्ग यांच्या राजा रुक्मांगद या नाटकाला मिळला या नाट्य महोत्सवात चौदा दशावतारी नाट्य मंडळांनी सहभाग घेतला होता आकाशवाणी बातम्यांसाठी ओरोस सिंधुद्गहन निलेश जोशी

युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे शत्र्वर हवाई हल्ला करणे भूदलाला रसद पुरविणे जखमींना सुरक्षितपणे हलविणे आदी बाबींचं सप्तिंकी लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचं प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थींना देण्यात आलं उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्ष्टिन अंकित मलिक यांना मानाचं सिल्व्हर चित्ता तसेच मेजर प्रभप्रित सिंग यांना मेजर प्रदीप अग्रवाल स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आलं चित्ता चेतक धुरव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीनं आणि चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडलं

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साखर आयुक्तालयाकडे हा मुद्दा लेखी स्वरूपात उपस्थित केला होता कारखान्यांच्या निवडणुका अथवा नियमावली संदर्भात हस्तक्षेप करण्याचा साखर आयुक्तालयाला अधिकार नाही असं सांगत ही शिफारस नाकारण्यात आली विमान स्पा अंजेट च्या दोन विमानांमध्ये काल उड्डाणादरम्यान तांत्रिक दोष आढळून आला सकाळी साडेसात वाजता मुंबईहून चेन्नईकडे निघालेलं विमान परत मुंबईकडे वळवावं लागलं

बंगळ्रूहून दिल्ली कडे निघालेलं स्पाईसजेटचं विमानही काल तांत्रिक दोषामुळे नागपुरला उतरवावं लागलं नागपुरडून दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी विमान उपलब्ध करून द्यावं लागलं

मुंबईत पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या वातानुकूलित उपनगरी गाडीतून प्रवास करणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे

कर्मचारी मत्य राज्य शासनाच्या कर्मचारी प्रीती दुर्वे यांचा काल सकाळी मुंबईत मृत्यू झाला त्या आजारी असतानाही रजा नाकारून त्यांना लोकसभा निवडणुकीचं काम लावल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला असा आरोप प्रीती यांच्या कुटुंबीयांनी केला आहे आग यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गुरूवारी लागलेल्या आगीचं गुढ काल सीसीटीव्ही फुटेज वरून उकललं ही आग शॉर्ट सर्किटनं लागल्याचं स्पष्ट झालं आहे

अहमदनगर शिक्षकाला अवांतर कामं देऊ नये असे आदेश न्यायालयानं दिले असूनही सुट्टीच्या काळात अहमदनगरमधील शिक्षकाना चक्क भिंगार छावणी परिषदेच्या प्रवेश कर नाक्यावर पावत्या फाडण्याचं काम करावं लागत आहे याला भिंगार छावणी परिषदेचे कार्यकारी अधिकारी बी

श्रीवास्तव यांनी दुजोरा दिला असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे वाद धुळे शहरातल्या गणपती मंदिरासमोर पांझरा नदीपात्रात झुलता पूल बांधण्यात येत आहे पुलाच्या कामासाठी पिलर उभारण्याचं काम सुरू आहे मात्र आता देवतांच्या मुर्तीवरून तिथे वाद पेटला आहे या ठिकाणी काही दिवसांपूर्वी परवानगीविना भगवान शंकराची धातूची मूर्ती ठेवण्यात आली त्यामुळे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पोलिसांत तक्रार दिली

रामास्वामी एन यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत

पोषण आहार पूणे महापालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचं काम बचतगटांकडून काढून केंद्रीय स्वयंपाकघर अर्थात सेंट्रल किचन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय बचत गटांच्या गरिबनिराधार महिलांवर अन्याय करणारा आहे त्यामुळे पालिकेनं हा निर्णय त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी पोषण आहार संघटनेच्या वतीनं काल पालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं हवामान् राज्यात काल सर्वत्र हवामान कोरडं होतं विदर्भात उष्णतेची लाट तुरळक ठिकाणी होती

उद्यापर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार विदर्भात उष्णतेची लाट काही ठिकाणी रहाणार असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचीही शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील

आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम पण पारा किंचित घसरला विदर्भ मराठवाड्यात पावसाचीही शक्यता